पाकिस्तानबरोबरच्या सर्व प्रमुख मुद्यावर ड्रीपक्षीय चर्चेड्रारेच मार्ग काढला जाऊ शकतो ही भारताची भूमिका कायम असल्याचं परराष्ट्र व्यवहारमंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटलं आहे पाकिस्ताननं सीमेपलीकडून दहशतवाद थांबवल्याखेरीज कुठलीही चर्चा होणार नाही असं ते म्हणाले भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या सर्व समस्यांवर ड्रीपक्षीय चर्चेड्वारे मार्ग काढण्याची तरतूद शिमला करार आणि लाहोर घोषणापत्रात असल्याचं त्यांनी नमूद केलं विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेतल्याविना कर्नाटक विधानसभा काल रात्री तहकूब करण्यात आली सभागृहात अनेकदा चर्चेदरम्यान गदारोळ होतच राहिला या ठरावावर अजूनही अनेक सदस्यांना चर्चा करायची आहे असं सांगत रात्री साडेअकरा वाजता सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी सदनाचं कामकाज दुस या दिवसापर्यंत तहकूब करण्याची विनंती केली तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांनी रात्रीच विश्ववास दर्शक ठरावावर मतदान घेतलं जावं यावर भर दिला

दुपारी अध्यक्षांनी हे मान्य न केल्यानंतर सिद्धरामय्या यांनी दुपारी चार वाजेपर्यंत चर्चा आटपण्याची सूचना केली

अध्यक्षांनी ही सूचना मान्य करुन सदनाचं कामकाज आज सकाळपर्यंत तहकूब केलं भाजपासदस्य मधू स्वामी यांनी या व्यवस्थेला विरोध करत अध्यक्षांनी दिलेल्या आधासनानुसार कालच विधासदर्शक ठरावावर मतदान घेतलं जावं अशी मागणी केली मात्र अध्यक्षांनी ती फेटाळून लावली कर्नाटकातल्या दोन अपक्ष आमदारांच्या अर्जावर आज सर्वोच्च न्यायालयात नव्यानं सुनावणी होणार आहे

सभागृहात विधासदर्शक ठरावावर लवकरात लवकर मतदान घ्यावं अशी त्यांची मागणी होती सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई नेतृत्वाखालच्या पीठानं आर शंकर आणि एच नागेश यांचं म्हणणं ऐकण्यास नकार दिला होता ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांनी त्यांची बाजू मांडली अल्पमतात आलेल्या या सरकारमुळे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय होऊ शकले नाहीत असंही या आमदारांनी आपल्या अर्जात म्हटलं आहे विविध सरकारी विभागांशी संबंधित माहितीच्या आदानप्रदानात पारदर्शकता आणि उत्तरदायित्वासाठी नरेंद्र मोदी सरकार वचनबद्ध असल्याचं माहिती आणि प्रसारणनंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे सत्य आणि अचूक माहिती सहज उपलब्ध करुन देण्याच्या या बांधिलकीमुळे आरटीआयची संख्या कमी करण्यासाठी सरकारनं आपल्या विभागाद्वारे जास्तीत जास्त माहिती स्वतःहून प्रसिद्ध करायला प्रोत्साहन दिलं आहे असं ते म्हणाले सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा जाणीवपूर्वक काहीजण प्रयत्न करत आहेत मात्र ते करत असलेले आरोप निराधार असून आरटीआय कायद्यात दुरुस्तीच्या वेळी माहिती आयोगाच्या स्वायत्ततेशी कुठलीही तडजोड करण्यात आलेली नाही असं ते म्हणाले

पार्थ चक्रवर्ती या मुख्य प्रवर्तकावर फसवणूकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे

लोकांचे पैसे परत न करता चक्रवर्ती ने आपलं कार्यालय बंद केलं

लोकसभेत याआधीच हे विधेयक मंजूर करण्यात आलं होतं

राष्ट्रीय मानवाधिकार आयोग अणि राज्य मानवधिकार आयोगांच्या अध्यक्षांच्या कार्यकाळात पाच वर्षावरून तीन वर्षापर्यंत कपात करण्याची तरतूद या विघेयकात आहे देशाच्या माजी सरन्यायाधीशांव्यतिरिक्त सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश देखील राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष बनू शकतील अशी तरतूदही या विधेयकात आहे त्याचबरोबर उच्च न्यायालयाचे माजी न्यायधीश देखील राज्यमानवअधिकार आयोगाचे अध्यक्ष बनू शकतील

या अभियानाची पुढील प्रक्रिया अशीच यशस्वी झाली तर अमेरिका रशिया आणि नंतर भारत हा चंद्रावर उतरणारा चौथा देश असेल अशी स्तृती न्यूयॉर्क टाॅम्स ने केली आहे

झोचे अध्यक्ष डॉ सिवन यांनी या ऐतिहासीक कामगिरीबद्दल झोच्या चमूचं अभिनंदन केलं

चंद्रावर सॉफ्ट लॅण्डींग करणारा भारत हा चौथ देश बनेल रराष्ट्रपती रामनाथ कोविंदउपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल सोच्या चमूचं अभिनंदन केलं आहे आसाममधील पूर परिस्थिती सुधारत असून बचाव कार्याला वेग आला आहे अशी माहिती बोनगर्डगावाचे उपजिल्हाधिकारी आदिल खान यांनी दिली पडझड झालेल्या प्रत्येक घराची पाहणी करुन नोंद केली जात आहे

पूरस्थिती निवळल्यानंतर सर्व प्राण्यांना पुन्हा उद्यानात आणण्यात येईल असंही पांडे म्हणाले

एस जयशंकर यांची भेट घेतली व्यापार अर्थ विज्ञान तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक सहकार्याबाबतच्या भारत रशिया आंतरशासकीय आयोगाच्या बैठकीचं सहअध्यक्षपद त्यांनी भूषवलं दोन्ही नेत्यांनी व्यापार आणि गुंतवणूक वाहतूक ऊर्जा कृषी उद्योग आणि अंतराळ या क्षेत्रांमधल्या सहकार्याबाबत चर्चा केली

दहशतवादी कारवायाविरुद्ध उलामाबादच्या कारवाईबाबत जोपर्यंत अमेरिका संतुष्ट होत नाही तोपर्यंत पाकिस्तानच्या सुरक्षा सहकार्यावर घालण्यात आलेले निर्बंध हटवले जाणार नाहीत असे संकेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत काल वॅशिंग्टन क्वें पाकिस्तानचे प्रधानमंत्री ब्रिन खान यांच्याबरोबर झालेल्या पहिल्या बैठकीत अमेरिका पाकिस्तानला गेली कित्येक वर्ष एक अब्ज तीस कोटी डॉलर्सची मदत देत आली आहे मात्र पाकिस्ताननं दहशतवादाविरोधात काहीही कारवाई केली नाही

ओदिशात कक्रि इथं झालेल्या राष्ट्रकुल िल ामिस स्पर्धेत भारतानं सातही गावी अजिंक्यपदं पक्रिावली आहेत यापैकी पुरुष एकेरी महिला एकेरी पुरुष दुहेरी आणि महिला दुहेरी अशी चार अजिंक्यपदं भारतानं काल शेव उत्या दिवशी प ा क्रिया मिश्र दुहेरी आणि पुरुष तसच महिला सांधिक अशी तीन विजेतेपदं भारतानं याआधीच प क्रिवली होती विशेष म्हणजे काल झालेल्या चारही अंतिम सामन्यांमध्ये भारतीय खेळाडूय समोरासमोर होते त्यामुळे विजेते आणि उपविजेतेपदांवर भारताचीच मोहोर उठली पुरुष एकेरीत जी साथीयनला नमवून हरमीत देसाईनं आणि महिला एकेरीत मधुरिका पा किरला हरवून अयहिका मुखर्जींनं सुवर्णपदक प क्रिवलं अमलराज मानव ठक्कर या जोडीनं अचंता शरथ कमल जी साथियन या जोडीला चकित करून पुरुष दुहेरीचं सुवर्णपदक मिळवलं तर महिला दुहेरीत श्रीजा अकुला मौसमी पॉल जोडीला हरवून पूजा सहस्रबुद्धे कृत्विका सिन्हा रॉय ही जोडी अजिंक्य ठरली